पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज सुरुवात केली लोकांचा सहभाग मिळवणं हा या अभियानाचं प्रमुख उद्देश आहे मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात धुणं हे तीन मुख्य संदेश या अभियानाअंतर्गत दिले जाणार आहेत नामवंत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या जनआंदोलना अंतर्गत आपला संदेश दिला आहे नमस्कार

राष्ट्रपतींनी वायू सेनेच्या अठ्ठ्याऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आपल्या संदेशामधे ही प्रतिक्रिया नोंदवली आहे देशाचे वायू सैनिक व्यावसायिकता उत्कृष्टता आणि साहसासाठी ओळखले जातात असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी वायू सेना दिनानिमित्त शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे वायू सेनेचे धाडसी योद्धे केवळ देशाचं आकाश सुरक्षित ठेवत नाहीत तर अनेकवेळा मानवतेच्या सेवेमधे अग्रणी भूमिका बजावतात त्यांचं साहस पराक्रम आणि समर्पण सर्वांनाच प्रेरित करतं असं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांमधे काही दिवसांपासून घट नोंदवण्यात आली असून वैद्यकीय कारणासाठी लागणाऱ्या प्राणवायूची गरज कमी प्रमाणात भासत आहे यामुळे औद्योगिक वापरासाठी देखील प्रेसा प्राणवायू मिळू शकेल असा विश्वास राज्याच्या उद्योग मंत्रालयानं व्यक्त केला आहे

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे त्यांचं उभं भातपीक धोक्यात आलं आहे या मोसमात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक चांगलं आलं आहे पण परतीच्या पावसाचा याला फटका बसत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे